केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर या निर्णयांची वार्ताहरांना माहिती दिली अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यामुळे तृणधान्य डाळी तेलबिया खाद्यतेल कांदा आणि बटाटा यांसारखी शेती उत्पादने अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून मुक्त झाली आहेत या वस्तूंच्या साठ्यावर किंमतीवर आता सरकारचं नियंत्रण नसेल बाजाराच्या मागणीनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य तो फायदा घेता येणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल चांगल्या दराने विकण्याचा पर्याय खुला होईल तसंच खासगी ग्रंतवण्कदारांचा हस्तक्षेप कमी होईल सरकारच्या या निर्णयामुळे शीतग्रह शेतमाल प्रक्रियेत खासगी ग्रंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं यामुळे खाजगी ग्रंतवणूकदारांना आता नियमनांची आणि सरकारी हस्तक्षेपाची अवाजवी भीती असणार नाहीअसं ते म्हणाले कृषी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा अध्यादेशाला मंजुरी देऊन सरकारनं शेतमाल क्रषी उत्पन्न बाजार समितीकडे विकण्याच्या बंधनातून शेतकऱ्यांना मुक्त केलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच्या क्षेत्रात अगदी दसऱ्या राज्यातही शेतकरी आपला शेतमाल विनासायास विक् शकतील त्यासाठी त्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही असा बदल सरकारनं कायद्यात केला आहे शेतकरी आपल्या पसंतीनुसार आपल्या सोयीनुसार हा माल देशात कुठेही आणि कोणालाही विकू शकणार आहेत त्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक प्र्टफॉर्मही सरकार उपलब्ध करुन देणार असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं

मात्र जर देशात युद्ध दुष्काळ असामान्य दरवाढ आणि नैसर्गिक संकटांसारखी परिस्थिती उद्भवली तरच या सर्व कृषी उत्पादनांवर बंधनं लावण्याचे अधिकार सरकारनं आपल्याकडे कायम ठेवले आहेत या सुधारणेमुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही मदत होईल आणि वस्तूंच्या किमती स्थिर राहतील तसेच साठवणूक सुविधांच्या अभावामुळे कृषीमालाचे होणारे नुकसान देखील कमी होईल असं तोमर म्हणाले देशात गृंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयं आणि विभागांमध्ये परियोजना विकास सेल तथा सचिवांचं दल स्थापन करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे आयूष मंत्रालयाअंतर्गत सहायक कार्यालयाच्या रुपात भारतीय औषध आणि होमिओपॅथीसाठी फार्माकोपिया आयोगाच्या पुनर्स्थापनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे कोलकाता पोर्ट ट्रस्टचं नाव बदलून शामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असं करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली

मात्र या वादळाची तीव्रता कमी होत असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे

पूणे जिल्ह्याच्या उत्तर भागात तसंच नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री वाढलेला वाऱ्याचा वेग आज पहाटे कमी झाला खानदेशात हे वादळ प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन ध्रळे आणि नंदरबार जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विधिज्ञ के सी पाडवी यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच आवाहन केलं आहे दरम्यान काल रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन दिवे आगार भागात हे चक्रीवादळ दाखल झालं त्यानंतर ते उरणच्या दिशेने अग्रेसर झालं हे वादळ धडकल्यानंतर किनारपट्टीलगतची अनेक झाडं उन्मळून पडली

मुंबई गोवा महामार्गावरही अनेक झाडं उन्मळून पडल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली रेवदंडा आणि मुरूडला जोडणारा साळाव पूल वाहत्कीसाठी बंद करण्यात आला होता समुद्र किनाऱ्यांकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले तर जिल्ह्यात थळ बाजार मधल्या दीड हजार मच्छिमारांना स्रक्षितस्थळी हलवण्यात आलं होत या वादळामुळे काल रायगड जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला

अलिबाग नजिक रामराज इथं डीपी अंगावर पड्रन एक जण जखमी झाला वादळानं आपली दिशा बदलल्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र त्याच्या तडाख्यातून वाचलं वादळापासून बचावासाठी ब्रहन्मंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सुमारे चाळीस हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे दापोली इथल्या काही इमारतींवरचे याशिवाय समुद्र सपाटी लगत असलेल्या भागातल्या घरांवरचे पत्रे उडून गेले झाडे उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक बंद होण्याचे प्रकार घडले आहेत आंबाघाट इथं एक मोठे झाड कोसळल्यानं वाहतूक थांबली होती तर गुहागर खेड मार्गही बंद आहे अशी माहिती रत्नागिरी प्रशासनानं दिली आहे

यात तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे दरम्यान जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं व्रत्त नाही

कोकण किनारपट्टी मुंबई नाशिक पुण्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात रात्रभर जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता जालना शहरासह तालुक्याच्या काही भागात काल दपारी अर्धा तास पाऊस झाला हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्णे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला जोरदार वाहणाऱ्या वादळामुळे खिरविरे विभागातल्या जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचं मोठं नुकसान झाल

प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता एक हजार सातशे वर गेली आहे काल आढळलेल्या रुग्णांमध्ये शिवशंकर कॉलनी पाच कैलासनगर आणि मिल कॉर्नरमध्ये प्रत्येकी चार खोकडपुरा समता नगर समुद्धी नगर लेबर कॉलनी भावसिंपूरा आणि सुराणा नगर भागात प्रत्येकी दोन रुग्ण आहेत जसवंतपूरा संजय नगर मुकंदवाडी अजिंक्य नगर सिडको एन फोर जय भवानी नगर हमालवाडी रेल्वे स्टेशन पिसादेवी रोड कटकट गेट सिल्लेखाना नूतन कॉलनी बारी कॉलनी उल्का नगरी सिडको एन सिक्स संभाजी कॉलनी शरीफ कॉलनी कैलास नगर स्वप्न नगरी गारखेडा परिसर भवानी नगर जुना मोंढा पुंडलिक नगर रोड गारखेडा करीम कॉलनी इंदिरा नगर शाह बाजार घाटी हॉस्पिटल परिसर नागसेन कॉलनी बायजीपुरा किराडपुरा कोहिनूर कॉलनी आणि रहीम नगर तसंच विद्यानिकेतन कॉलनी या भागात प्रत्येकी एक आणि अन्य भागात तीन रुग्ण आढळले पैठण शहरात यशवंत नगर इथं तीन तर सिल्लोड इथं अब्दुलशहा नगरात एक रुग्ण आढळला आहे

जालना शहरातल्या मोदीखाना भागातल्या तीन म्हाडा कॉलनी नूतन वसाहत भागातल्या प्रत्येकी एक तर मंठा शहरात एक रुग्ण आढळला आहे

मोदीखाना भागातले तिघे बाधित एकाच कुटुंबातले असून ते यापूर्वी कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातले आहेत

केसरजवळगा धुता सुचबा कारी इथले प्रत्येकी एक तर कळंब तालुक्यातल्या अंदोरा इथले दोन रुग्ण आहेत

रेणापूर तालुक्यातल्या कामखेडा इथले आणि लातूर शहरातल्या संभाजी नगर इथले प्रत्येकी दोन औसा तालुक्यातल्या हिप्परगा औसा शहरातल्या केदार नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे दरम्यान अहमदपूर तालुक्यातल्या पाटोदा इथल्या एका व्यक्तीचा काल कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला

यात महापालिकेच्या महिला पदाधिकारी आणि त्यांचे पती तसंच शहरातल्या एका आमदारांच्या बंधूंचा समावेश आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जळगाव इथं ही माहिती दिली राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे हे समितीच्या अध्यक्षपदी असतील असं ते म्हणाले खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणीचे दर पंधराशे ते अठराशे रुपयांपर्यंत कमी करण्यात येतील असं टोपे यांनी सांगितलं रुग्णांना सेवा देण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी तसंच त्यांचे परवाने रद्द करावे असे आदेशही टोपे यांनी दिले आहेत

कामगार न्यायालयातले निवृत्त न्यायाधीश व्ही

पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सरकारला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे इतर राज्यांमधल्या न्यायालयांनाही त्यांच्या राज्यांच्या नावावरुन ओळखलं जावं अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे

चव्हाण यांनी काल मराठवाड्यातल्या सर्व अधिक्षक अभियंत्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त साहित्य उपलब्ध केल्याचं त्यांनी सांगितलं

त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक माध्यमाद्वारे समर्थकांशी संवाद माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपण नव्या आत्मविश्वासानं जनसेवा करणार असल्याचं म्हटलं आहे विधान परिषद निवडणुकीनंतर आपण पक्ष सोडणार अशा अफवा पसरल्या होत्या मात्र भारतीय जनता पक्ष सोडणार नसून आपल्याला कोणत्याच पदाची लालसा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं कोरोना विषाणूचा प्रादर्भाव संपल्यानंतर राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी यावेळी केली

गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजूर कष्टकरी वंचित उपेक्षित दीन दुबळ्यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे

रेणापूर तालुक्यातल्या मौजे दवणगाव इथं मुंडे यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचं उदघाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या हस्ते झालं उस्मानाबाद इथ जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं परभणी इथंही भाजपच्या वतीनं मुंडे यांना अभिवादन करण्यात आलं

या ऑनलाईन संमेलनाचं उद्घाटन करताना पद्मभूषण डॉ अशोक क्कडे यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला

या सग्व लाभार्थ्यांचे व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देतांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास घोडके म्हणाले या माध्यमातून दररोज या लाभार्थ्यांना एक लिंक शेअर करुन त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे दिले तर ज्या गरोदर आणि स्तनदा माता हे त्यांना स्तनपान बाळाचा आहार किंवा यांची कशी काळजी घ्यावी याबाबतचे व्हिडिओ त्या माध्यमातून दररोज शेअर केले होते तर कुपोषित बालकांसाठी घरगुती ग्राम बाल विकास केंद्र म्हणजेच त्यांना कुपोषिनातून बाहेर काढण्यासाठी घरातल्या पालकांनी कशा पद्धतीने काळजी घेतली जावी या पद्धतींचे दररोज व्हिडिओ शेअर केले गेले आणि याचा अतिशय फायदा झालेला आहे अंगणवाडीताई ज्योती जवळेकर यांनी या व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना होत असलेल्या मदतीबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या मी ज्योती मूंजाजी जवळेकर अंगणवाडी कार्यकर्ती बाबूळगाव क्रमांक तीन विभाग जाम दोन प्रकल्प परभणी दोन तीन ते सहा वयोगटातील मुलांच्या पालकांचे व्हॉटसअॅप ग्रुप करून त्यांना दैनिक अॅक्टिविटी देऊन ती घरी करून घेण्यास लावले तसेच गरोदर व स्तनदा मातांना व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना आहार आरोग्य व स्तनपानाविषयी माहिती दिली कुपोषित मुलांचे ग्रुप करून त्यांना आहार आरोग्य स्वच्छता विषयी माहिती देऊन अंगणवाडीच्या सेवांची व योजनांची गाव पातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी केली याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

मुरलीधर मारोतीराव दंतराव असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तक्रारदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात असलेले प्रकरण मिटवण्यासाठी त्यानं लाच मागितली होती लाचल्चपत प्रतिबंधक पथकानं वलांडी पोलीस चौकीत काल सापळा रचून त्याला अटक केली नांदेड जिल्ह्यातही मुदखेड तालुक्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला काल पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली श्याम अर्जुनराव काळे असं या पोलिसाचं नाव असून आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती औरंगाबाद शहरातल्या बाजारपेठा उद्यापासून सुरु होत आहेत मात्र बाजारपेठ सुरु करण्यासाठी दकानदारांवर घातलेल्या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा व्यापारी महासंघानं केली आहे या मागणीचं निवेदन महासंघाच्या वतीनं काल महापालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिकक्रमार पांडेय यांना सादर करण्यात आलं सम विषम तारखेला बाजारपेठ सुरु करणं प्रत्येक दुकानदारानं थर्मल आणि ऑक्सीमीटर ठेवणं आदी अटी रद्द करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

या केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची तक्रार केल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आमदार रमेश कराड यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती

या प्राध्यापकांची काल आमदार मोहन फड यांनी भेट घेतली या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करण्याचं आश्वासन फड यांनी यावेळी दिलं

माक्सेवादी कम्यूनिस्ट पक्षाच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे ते बराच काळ जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होते त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत